वीस षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताची न्युझीलंडवर मात संसद राफेल प्रकरणी प्रसार माध्यमातून आलेल्या नव्या बातम्यांचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले राज्यसभेचं कामकाज सुरूवातीलाच झालेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब कराव लागलं लोकसभेचं कामकाजही दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं त्यानंतर लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा गोंधळातच सुरू झाली मात्र नंतर कॉप्रेससह प्रमुख विरोधकांनी राफेल मुद्द्यावरून सभात्याग केला अर्थसंकल्पावरील चर्चा काल पूर्ण होऊ शकली नाही जीएसटी घरे देशात सर्वसामान्यांना घर खरेदी करताना दिलासा मिळावा यासाठी घरावरील जीएसटी करात कपात करावी अशी शिफारस यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सर्व राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीनं केली आहे

मख्यमंत्री पालघर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मच्छीमारांच्या पाठीशी ताकतीनं उभं आहे असं आधासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल मुख्यमंत्री आले होते सातपाटी इथं त्यांनी मच्छिमार बांधवांशी संवाद साधला

धूपप्रतिबधक बधार जो आहे तो देखिल अत्यंत महत्वाचा आहे

सागर माला आणि नीलक्रांती योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत त्यांचा मोठा लाभ सागरपुत्रांना मिळेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाहिल्या स्मारकाचं अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल त्यानंतर पालघर इथं नव्यानं बाधण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचं उदघाटनही त्यांनी केलं यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी भूकंपग्रस्ताना दिलासा दिला

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसघांचा आढावा घेण्यासाठी काल पक्षाची प्रण्यात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते यापुढे निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही असं पवार यांनी याआधी जाहीर केलं होतं मात्र यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण विचार करू असं ते म्हणाले अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्वादी काँप्रेस पक्षाने मनसे बरोबर आघाडी केली तरी ती आम्हाला अमान्यच राहील असं काँप्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं या निवडणकीसाठी होणाऱ्या संभाव्य महाआघाडीत मनसे आणि एम आई एम या पक्षांना स्थान राहणार नाही ही काँग्रेसची प्रथम पासूनचीच भूमिका होती असं ही ते म्हणाले दरम्यान प्णेकरांना आवडेल आणि प्ण्यात निवडून येण्याची क्षमता असेल अशा उमेदवारालाच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली जाईल मग तो स्थानिक कि बाहेरचा हा मुद्दा दुय्यम ठरेल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं

निवडीनंतर महिला उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल अशी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे दरम्यान एस टी महामडळाच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करण्यात आल्याचही रावते यांनी सांगितलं

पुणे विभागात या पथदर्शी प्रकल्पासाठी बारामती तालुका निवडला आहे पीक पाहणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना थेट सहभागाची संधी देणाऱ्या या प्रकल्पाबाबतचा हा वृत्तांत

जयत क्मार बांठिया यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे बारामती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना या मोबाईल एपबाबतचं आवश्यक ते प्रशिक्षण देण्याकरता एका कार्यशाळेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं शेतकरीच आपल्या पेरणीची आकडेवारी नोंदवणार असल्यानं अचूक आणि विश्वसनीय पीक माहिती आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल यामुळे पीक विम्याचे दावेहि सुलभ रितीने निकाली निघतील पीकांची आपत्तीमुळे हानी आणि नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेनं मदत करता येणं शक्य होईल

देशपांडे ग

माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून शासनामार्फत महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे

या त्रिवेणी साहित्य संगमाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे

अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत असं मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी काल सांगितलं

त्यात परम या देशातील पहिल्या महासंगणकाचे जनक डॉ विजय भटकर ज्येष्ठ विनोदी लेखक द

मिरासदार अध्यात्मिक गुरू राजयोगिनी दादी जानकी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले गोक्ळदास शहा आणि आदिवासी क्षेत्रातील कार्यकर्त्या श्रीमती ठमाताई पवार यांचा समावेश आहे

दरम्यान विद्यापीठाच्यावर्धापन दिनानिमित्त आज अपरिचित पुलं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सोमवारी सकाळी विद्यापिठाच्या आवारात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होईल

या सर्व सदस्याना अपर जिल्हाधिकार्यानी नोटिसा बजावल्या आहेत

त्यांच्या पार्थिव देहावर काल त्यांचं मूळ गाव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव डुकरे तालुका चिखली इथे शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले

बालेवाडी क्रीड़ा संकुल आणि हिंजवडी इथ ही स्पर्धा होणार आहे

हवामान राज्यात सर्वत्र हवा कोरडी आणि तापमान सरासरी पेक्षा काहीसं कमीच आहे मात्र थंडीची लाट नाही उद्या पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पेक्षित असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे